सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथल्या वाळवा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उदधाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते मदत देण्याच्या बाबतीत केंद्रसरकार दजाभाव करत आहे असा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला केंद्र सरकारकडे संपूर्ण देशाचं पालकत्व असतं याची जाणीव सरकारनं ठेवावी असं ते म्हणाले महविकास आघाडीमुळे नवीन मजबूत सहकारी मिळाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी गहिनीनाथ गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असं आश्वासन काल दिलं बीड जिल्ह्यातील या गडावर वामनभाऊ महाराज यांच्या पृण्यतिथीच्या निमितानं झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते गडाचा आध्यात्मिक तसेच सामाजिक विकासासाठी आपण वचनबद्ध आहोत असंही ते यावेळी म्हणाले महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रातल्या मजुरांनी मागणी केल्यावर त्यांना गावात अथवा लगतच्या गावात रोजगार उपलब्ध करून दिला जातो या योजने अंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रातल्या जॉबकार्डधारक अकशल मजुरांनी रोजगाराची आवश्यकता असल्यास संबंधित ग्रामपंचायत तालुका तसंच जिल्हा स्तरावर नाव नोंदणी करावी असं आवाहन वाशिम जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी आणि रोहयोचे प्रमुख शैलेश हिंगे यांनी केलं आहे राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर राबवली जाणार आहे देशभरातली सर्व आरोग्य केंद्रं रेल्वेस्थानकं

या प्रकरणातले इतर दोन आरोपी फरार झाले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली नाशिक जिल्हा स्थापनेचा शतकोतर सुवर्ण महोत्सव येत्या मे महिन्यात साजरा केला जाणार आहे

त्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी स्रज मांढरे यांनी काल विविध क्षेत्रातल्या मान्यवरांची बैठक घेतली आणि मे महिन्यात होणार्या या महोत्सवाच्या निमितानं नाशिकची ब्रॅडींग करून विकासाचा पट खोलणारे उपक्रम राबवणार असल्याची माहिती मांढरे यांनी दिली ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथल्या एका गोदामातून सुमारे पावणेतीन कोटी रुपये किमतीचा ग्टका पान मसाला आणि इतर प्रतिबंधित तंबाखू उत्पादनं जप्त करण्यात आली असल्याची माहिती अधिकत सुत्रांनी आज दिली यासंदर्भात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे राज्य अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं परवा रात्री या गोदामावर घातलेल्या धाडीनंतर ही कारवाई करण्यात आली भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांच्या पार्थिवावर दादर इथल्या शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत नाडकर्णी यांचं काल मुंबईत वद्धापकाळानं निधन झालं

बापूंच्या निधनानं एक ज्येष्ठ आणि भारतीय क्रिकेट विश्वातला जूनाजाणता क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाडकर्णी यांच्या निधनाबददल शोक व्यक्त केला आहे भारतीय क्रिकेटच्या स्वर्णय्गातला अष्टपैलू क्रिकेटपटू क्रिकेट जगतानं गमावल्याची भावना त्यांनी व्यक्त केली नाडकर्णी यांच्या निधनानं क्रिकेटमधल्या जादूई गोलंदाजीचं पर्व संपलं अशा शब्दात मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे तर बापू नाडकर्णी यांच्यासारख्या क्रिकेटपट्मुळे क्रिकेट हा खेळ जागतिक पटलावर पोहोचल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली

मुलांच्या लॉन बॉल ट्रीपल इव्हेंट क्रीडा प्रकारात आसामच्या संघानं कांस्य पदक निश्चित केलं आहे